केंद्रीय गुहमंत्री राजनाथ सिंह यांच्याबरोबर दोलनाच्या नखींची काल चर्चा झाली या चर्चेदरम्यान दिलसी आश्वासनं सरकारनं पूर्ण करावीत अशी अपक्षी आंदोलनकर्त्यांनी व्यक्त क्ली सरकारच्या भूमिक्डिदल संतृष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं भविष्यात जागतिक ऊर्जा पुरवठादार म्हणून ओपक्षी जागा आंतरराष्ट्रीय सौर आघाडी घट्की असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त कला

भाजपा आणि काँग्रस्मिं मुस्लिम आणि बहूजन समाजाच्या हितासाठी काहिही कलि नाही असा आरोप त्यांनी क्ला भारिप बहुजन महासंघाचप्रिकाश आंबहुकर यांनी भ्रष्टाचार इंधन दरवाढ जमावाकडून होणाऱ्या हत्या आणि शक्किऱ्यांच्या प्रश्नांवरून भाजपा सरकारवर कडाडून टीका कली

ब गटात नप्रिळ आणि बांगला दक्षीयांच्या सामन्यात विजय मिळवणा या संघाशी उपांत्य फ्रित भारताचा मुकाबला होईल रुपयाच्या मूल्यात आज विक्रमी घसरण झाली